छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी

मृदा आरोग्य पत्रिका पथदर्शी प्रकल्प योजनेची नागप्रात यशस्वी अंमलबजावणी

महाराष्ट्र आणि ओडिसा दरम्यान विविध हस्तकलांचा आदान प्रदान

येत्या एप्रिल महिन्यात केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाची स्थापना होणार छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज सर्वत्र विविध कार्यक्रमांनी साजरी केली जात आहे उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर शिवाजी महाराजांना आदरांजली वाहिली आहे धाडस शौर्य युदधनीती प्रागतिक भूमिका महिलांप्रती आदर आणि उच्च चारित्र्य ही छत्रपती शिवाजी महाराजांची ओळख असल्याचं नायड् यांनी म्हटलं आहे शिवाजी महाराज हे निष्णात योद्धे आणि जगातले आदर्श शासक होते इतक्या वर्षांनंतरही लोक त्यांच्यापासून आजही प्रेरणा घेत आहेत असं प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे महाराष्ट्रात शिवजयंतीनिमित सर्वत्र विविधि कार्यक्रम होत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या औचित्यानं त्यांना अभिवादन करण्यासाठी म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज महाराजांचं जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्याला भैट दिली

आज चंद्रप्र जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय आणि विविध सार्वजनिक ठिकाणी शिवजयंती उत्सव जिल्ह्यातील प्रमुख मान्यवरांच्या हस्ते विधिवत साजरा करण्यात आला अमरावतीमध्ये पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी शिवटेकडी येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पृतळ्यास पृष्पहार अर्पण करुन अभिवादन केले

संभाजी आमदार पाटील निलंगेकर यांच्या संकल्पनेतून निलंगा इथं हाजारो य्वक आणि वृद्ध यांच्यासह य्वती आणि महिलांनी जिल्ह्यासह मराठवाडा द्रष्काळमुक्त करण्याचा शिवसंकल्प केला याचबरोबर नागपूर महानगर पालिका आणि विविध संस्थांच्या वातीनं शिवजयंती साजरी करण्यात आली तर हिंगोली औरंगाबाद नांदेड इथही शिवजयंती उत्साहात आणि पारंपारिक पद्धतीन साजरी करण्यात आल्याच आमच्या ठीकठीकांच्या प्रतिनिधींनी कळवलं आहे अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचं भव्य आणि संस्मरणीय स्वागत करण्यासाठी भारत सिदध झाला आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ट्रम्प यांच्या भेटीनं भारत आणि अमेरिकेचे मैत्रीसंबंध अधिक दृढ होतील असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला आहे तर भारत भेटीसाठी आपण उत्सुक आहोत असं डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे

देशात स्वच्छ भारत अभियानाच्या दुसंंंया टप्प्याची सुरूवांत करण्यास आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंज्री दिली हे अभियान ग्रामिण भागांसह देशातील सर्व नागरिक संस्था गावं शहर आणि सर्व सरकारी संस्था यासाठी कार्य करीत आहेत अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिली

जम्म् काश्मीरच्या प्लवामा जिल्ह्यात आज स्रक्षा दलाशी झालेल्या चकमकीत तीन अतिरेकी ठार झाले यापैकी एकजण हिजब्ल म्जाहिदीन या अतिरेकी संघटनेचा स्वयंघोषित कमांडर तर एक जण जैश ए महंमद या अतिरेकी संघटनेचा सदस्य होता

रासायनिक खतांचा अमर्याद वापर पीक पदधती मधील बदल

या अनुषंगाने नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील हळदगाव इथं जिल्हास्तरीय शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात विभागीय कृषी सहसंचालक भोसले उपस्थित होते

त्यामध्ये सामू श्रारता नव्रस्फूरत पालाश आणि कॉपर झिंक मॅग्नेशियम आणि बोरॉन सल्फर या सारखे बारा घटक तपासून त्याची माहिती देणार आहेत

अनियमित खतांचा वापर यावर निर्बंध आणण्यासाठीही जमीन आरोग्य पत्रिका अभियान राबविलं जात आहे यावर्षी अनियमित आणि अवकाळी वादळी पाऊस आणि महाप्रासारखी संकटं येऊनही देशात विक्रमी अन्नधान्य उत्पादन अपेक्षित आहे एकोणतीस कोटी एकोणीस लाख पन्नास हजार कोटी टन अन्नधान्याचं उत्पादन यावर्षी होईल असा अंदाज कृषी विभागानं काल जाहीर केला एक भारत श्रेष्ठ भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रासोबत ओडिसाची निवड जोडी राज्य म्हणून करण्यात आली असून या अंतर्गत विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून कला संस्कृती इत्यादींचा आदान प्रदान करण्यात येत आहे ओडिसाच्या स्मिता महंती ज्या अनेक वर्षांपासून नागप्रच्या रहिवासी आहेत त्यांनी महाराष्ट्र आणि ओडिसामधल्या हस्तकलेच्या साम्य आणि विविधतेबद्दल आकाशवाणीशी बोलताना माहिती दिली त्या म्हणाल्या की ओडिसा और महाराष्ट्र दोनो ही राज्य प्रारंभ से विविध हस्तकलाओं की भूमी रहि है दोनो राज्यो कि आदिवासी चित्रकारी में भी समानताएं पायी गयी है वार्ले चित्रकारी और सौरा चित्रकारी महाराष्ट की पैठणी नारायणपेठ काफी आकर्षक है और ओडिसा के संबंलपरी बोमकाई साडियां तो मनमोहक है पटचित्र और पिपली जैसी हस्तकला दनियाभर मे मशहर है इन्ही विश्वप्रसिद्ध हस्तकलाओं के आदान प्रदान से सांस्कृतिक परंपरा को सदयों तक जीवित रखा जा सकता है पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी आकाशवाणीवरुन प्रसारित होणाऱ्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधणार आहेत

पी आर अर्थात राष्ट्रीय लोकसंख्या सुची हा जनगणनेचा भाग असल्यानं त्याची अंमलबजावणी करायला आपल्या सरकारला कसलीही अडचण नाही असं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं ते काल सिंध्दर्ग जिल्ह्यात बातमीदारांशी बोलत होते सुधारित नागरिकत्व कायदा राष्ट्रीय नागरिक नोंदणी आणि राष्ट्रीय लोकसंख्या सूची या तीन वेगवेगळया बाबी आहेत असं ते म्हणाले सुधारित नागरिकत्व कायद्यांअंतर्गत क्णाचंही नागरिकत्व हिरावून घेतलं जाणार नाही त्यामुळे अंमजबजाणीबाबत क्णालाही भिती बाळगण्याचं कारण नाही असंही म्ख्यमंत्री म्हणाले पूर्व नागपूरातील भांडेवाडी आणि जवळपासच्या परिसरात राहणा या हजारो नागरिकांना भेसडवणा या कच याच्या समस्येतून दिलासा देण्यासाठी मनपा आयक्त तुकाराम मुंढे यांनी भांडेवाडी डंम्पिग यार्डमध्ये वर्षान्वर्षे जमा झालेला कचरा वैज्ञानिक पध्दतीने बायोमायनिंग करुन ती जमीन मुक्त करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे

देशात नॅकचे मूल्यांकन महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त असून स्वायतता घेणाऱ्या महाविदयालयांची संख्या कमी आहे शैक्षणिक क्षेत्रातील बदल लक्षात घेता स्वायतता घेण्यासाठी अधिकाधिक महाविद्यालयांनी प्ढे यावे असे प्रतिपादन कुलग्रू डॉ मुरलीधर चांदेकर यांनी केले संत गाडगे बाबा अमरावती विदयापीठात स्वायत महाविदयालय जनजागृती आणि राष्ट्रीय संस्थागत रँकींग फ्रेमवर्क या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलत होते

यामुळे काल सीताबर्डी किल्ला समोर पृष्कळ उमेदवार जमा झाले होते पण प्रादेशिक सेनेची भरती ही केवळ वर्तमानपत्रांमध्ये सूचना देऊनच केली जाते आणि सोशल मीडियादवारे पसरवणाऱ्या कुठल्याही फसव्या अफवावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन संरक्षण विभागाचे जनसंपर्क अधिकारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकादवारे केले आहे फतेशिकस्त हा मराठी चित्रपट भारतीय लष्कराच्या संग्रहालयात ठेवला जाणार आहे या चित्रपटाचे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनी ही माहिती औरंगाबाद इथं दिली

केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरण येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवडयात स्थापन करण्यात येईल अशी माहिती केंद्रीय अन्न आणि ग्राहक संरक्षण मंत्री रामविलास पासवान यांनी दिली यासंदर्भात उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर ते आज वार्ताहरांशी बोलत होते

ग्राहकांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीनं बेकायदेशीर व्यापार दिशाभूल करणाऱ्या जाहिराती यांसारख्या तक्रारी या प्राधिकरणाकडे मांडता येतील असं पासवान यांनी सांगितलं